प्रणॉय यांची आगेकूच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ब्राझील थें ब्रिक्स नेत्यांबरोबर द्विपक्षीय चर्चा करणार आहेत प्रथम ते रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना भेटतील त्यानंतर ब्राझीलचे अध्यक्ष जाईर बोल्सोनारो यांची आणि नंतर चिनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतील

सर्वोच्च न्यायालयाचं सरन्यायाधीश कार्यालयही आता माहिती अधिकाराच्या कक्षेत येणार आहे

त्याला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या सेक्रेटरी जनरलनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती त्यावर निकाल सुनावताना दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवला सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांच्या घटनापीठानं आज हा निर्णय दिला या घटनापीठात एन व्ही रामण्णा धनंजय चंद्रचूड दीपक गुप्ता आणि संजीव खन्ना या न्यायमूर्तींचाही समावेश आहे

न्यायमूर्ती एन व्ही रामन न्यायमूर्ती संजिव खन्ना आणि न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांच्या त्रिसदस्यीय पीठानं आज हा निर्णय दिला

हे अपात्र ठरवलेले आमदार पोटनिवडणुकांमधे निवडून आले तर मंत्रिपद किंवा अन्य सार्वजनिक पद धारण करु शकतात असं न्यायालयानं सांगितलं जवाहरलाल नेहरु विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या निदर्शनानंतर वसतीगृह शुल्क आणि तिर सुविधांच्या शुल्कात केलेली वाढ रद्द करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या कार्यकारी समितीनं आज घेतला आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्याचा प्रस्तावही समितीनं मंजूर केला आहे राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि उत्तर भारतातल्या वेगवेगळ्या भागांमधल्या वायुप्रदूषणावर कायमस्वरूपी उपाय म्हणून हायड्रोजन वायू वर आधारित जपानी तंत्रज्ञानाची व्यवहार्यता तपासण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला दिले यासंदर्भातला अहवाल येत्या तीन डिसेंबर पर्यंत सादर करावा असे निर्देशही न्यायालयानं दिले

या कामाचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत राजौरी जिल्ह्याचे विकास आयुक्त मोहम्मद ऐजाझ यांनी ही माहिती दिली मेघालय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती मोहम्मद रफीक यांनी आज शपथ घेतली मेघालयचे राज्यपाल तथागत रॉय यांनी शिलॉग शिल्या राजभवनात त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली मेघालयचे मुख्य न्यायाधीश अजय कुमार मित्तल यांची मध्यप्रदेशच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाल्यानंतर रफिक हे मेघालयाचे मुख्य न्यायाधीश बनले आहेत महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचे प्रयत्न सुरु असून त्यादृष्टीनं खलबतं सुरु आहेत

उभय पक्षांदरम्यान चर्चा झाल्यानंतर शिवसेनेबरोबर चर्चा होऊ शकते असं पक्षसूत्रांनी सांगितलं दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसनं सरकारचा किमान समान कार्यक्रम ठरवण्यासाठी पाच जणांची समिती स्थापन केली आहे त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील विधीमंडळ पक्षनेते अजित पवार छगन भूजबळ धनंजय मुंडे आणि नवाब मलिक यांचा समावेश आहे

ए एन आय या वृत्तसंस्थेला ते थोड्या वेळापूर्वी मुलाखत देत होते

राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने सर्वात जास्त नुकसान भाजपाचं झालं असल्याचा दावा त्यांनी केला निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील असं आपण अनेक वेळा जाहीर सभांमधे बोललो होतो त्यावेळी कोणीही आक्षेप घेतला नव्हता असं शहा यांनी स्पष्ट केलं राज्यपालांनी कोणतीही घटनाबाह्य कृती केलेली नाही आपल्याला सरकारस्थापनेची संधी नाकारल्याचा कांगावा तिर पक्ष करत आहेत असं ते म्हणाले झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता

छत्तीसगढमधल्या बस्तर विभागातल्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षादलांसोबत आज झालेल्या चकमकीत एक माओवादी ठार झाला आहे गच्छंपल्लीच्या जंगलात ही चकमक झाल्यानंतर पोलिसांनी या माओवाद्याचा मृतदेह ताब्यात घेतला गोव्यामधे होणा या आंतरराष्ट्रीय चित्रपट सुवर्ण महोत्सवात भालजी पेंढारकरयांच्या तांबडी माती या चित्रपटासह हृषिकेश मुखर्जींच्या सत्यकाम तसंच आराधना हा शक्ति सामंतांचा चित्रपट दाखवला जाणार आहे

या सुवर्ण महोत्सवाच्या गौरव गीताची ध्वनिचित्रफित तसंच रेडीओ जिंगल माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे यांनी आज प्रकाशित केली वेल्सचे यूवराज प्रिन्स चार्ल्स आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात भेट घेतली प्रिन्स चार्ल्स यांचं आज द्पारी नवी दिल्लीत आगमन झालं त्यांची ही दहावी भारत भेट आहे भारत आणि कुंड हे दोन देश ऐतिहासिक बंधांनी बांधले गेलेले नैसर्गिक भागीदार असून लोकशाही कायद्याचं राज्य आणि बहुसांस्कृतिक समाजाप्रती आदर ही या दोन्ही देशांमधली सामायिक मूल्यं आहेत असं राष्ट्रपतींनी या भेटीत सांगितलं

श्रीलंकेत अध्यक्षीय निवडणुकीसाठीचा प्रचार आज रात्री संपत असतानाच श्रीलंकेच्या सर्वोच्च न्यायालयात अध्यक्षीय उमेदवार गोटाबाया राजपक्षे यांच्या श्रीलंकन नागरिकत्वाबाबत खालच्या न्यायालयानं दिलेल्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल झाली आहे राजपक्षे यांच्या नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका खालच्या न्यायालयानं गेल्या महिन्यात फेटाळली होती भारताचे एच

प्रणोय सौरभ वर्मा पी कश्यप आणि पी